ते आज सकाळी भूतानची राजधानी थिंम्पू ििं रॉयल युनिवर्सिटी ऑफ भूतानच्या विद्यार्थ्यांना संबोधित करत होते भूतानने मानवतेला आनंदाचा संदेश दिला आहे भूताननं आनंदाबरोबरच सुसंवाद एकात्मता आणि करुणेच्या मूलतत्वाला समजून घेतलं आहे आज स्थूल राष्ट्रीय आनंदाच्या संदर्भात भूतानची जगात ओळख आहे असं ते म्हणाले प्रधानमंत्री म्हणाले की भारत आणि भूतानचा तिहास संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरांनी दोन्ही राष्ट्रांमधे आणि लोकांमधे अनन्यसाधरण आणि सखोल बंध निर्माण केले आहेत बौद्ध धर्माचा प्रकाश जगभर पसरणारी भूमी म्हणून भारत अत्यंत भाग्यशाली असल्याचं ते म्हणाले

विशेषतः सकारात्मकतेचं महत्त्व भीतीवरचा विजय आणि वर्तमान क्षणासोबत आणि निसर्गमातेसोबतची एकात्मता या तत्वांचा मोदीनं विशेष उल्लेख केला परस्पर सहकार्याच्या पारंपरिक क्षेत्रांच्या पलिकडे जात शाळांपासून अवकाशपर्यंत आणि डिजिटल पेमेंटपासून आपत्ती व्यवस्थापनापर्यंत अशा सहकार्याच्या नव्या विस्तृत आघाड्यांचा शोध घेत आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले ते म्हणाले की भूतानच्या लोकांना त्यांच्या भविष्यातल्या प्रयत्नांमधे सहकार्य करण्यासाठी एकशे तीस कोटी भारतीय लोक तयार आहेत भूतानच्या स्वतःच्या लघु उपग्रहांच्या निर्मिती आणि प्रक्षेपणासाठी भूतानचे तरुण शास्त्रज्ञ भारतात प्रवास करू शकतात ही मोठ्या आनंदाचीबाब असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले भारतात सर्वाधिक नव्या उद्योगांची सुरुवात करायला सर्वाधिक पोषक वातावरण आहे भारत सध्या विविध क्षेत्रांमधे ऐतिहासिक परिवर्तनांना समोरा जात आहे

भारत अभूतपूर्व वेगानं दारिद्रय निर्मूलन करत आहे आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीचा वेग गेल्या पाच वर्षात दुप्पटीनं वाढला आहे असंही प्रधानमंत्री पुढं म्हणाले जम्मू काश्मीर मधील संचारवंदी अधिक शिथिल करण्यात आली आहे काश्मीर खो यात कालपासून दूरध्वनी सेवा पूर्ववत करण्यात आली असून त्रि ठिकाणी टप्प्या टप्प्यानं सेवा पूर्ववत करण्यात येईल अशी माहिती जम्मू काश्मिर सरकारचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी दिली उद्यापासून प्राथमिक शाळा पुन्हा सुरु करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याचं कंसाल यांनी सांगितलं

राज्याचे पोलिस उपमहासंचालक दिलबाग सिंग यांनी पुलवामा आणि अंनतनाग जिल्ह्यांमधल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आणि वेर भागातही लवकरच बंदी शिथिल करण्यात येईल असं सांगितलं हज यात्रेवरून परत येणा या लोकांसाठी त्यांच्या घरापर्यंत पोचवण्यासाठी विशेष वाहतुकव्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती श्रीनगरचे विभागीय आयुक्त बशीर खान यांनी दिली

वैंकय्या नायडू यांनी सांगितलं ते लिथुयानियाचे राष्ट्राध्यक्ष गीतानस नौसेडा यांच्याशी संवाद साधत होते नायडू सध्या बाल्टीक प्रदेशातल्या तीन देशांच्या दौ यावर आहेत या दौ यात दोन्ही देशांमधले प्रादेशिक भेद दूरकरुन प्रशासकीय सहकार्यावर भर देण्यात येत असल्याचं प्रतिपादन नायडू यांनी केलं दोन्ही देशांमधे कृषी आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या सहकार्याबाबतचे दोन करार करण्यात आले लिथुआनिया दौ यात हिंदी भाषेत लिथुआनियाचा शिहास या पुस्तकाची प्रत भेट स्वरुपात मिळाल्याबद्दल उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी आंनद व्यक्त केला

या दोन्ही भाषांमधे वापरले जाणारे सुमारे दहा हजार शब्द एकत्रित करुन शब्दकोशांच्या रुपाने प्रसिद्ध व्हावेत अशी डिछा त्यांनी व्यक्त केली कर्नाटकच्या मंत्रीमंडळाचा विस्तार मंगळवारी होईल असं मुख्यमंत्री बी

येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे भाजपाची संसदीय पक्ष बैठकही त्याच दिवशी होईल असं त्यांनी एका ट्विटर संदेशाब्रारे जाहीर केलं जुलैमधे एच

गेल्या काही दिवसांपासून देशाच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे अनेक मार्गावरची वाहतुक बंद झाली आहे राज्यात अनेक ठिकाणी विशेषतः शिमला सोलान मंडी आणि कांग्रा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा विभागानं दिला आहे मुसळधार पावसामुळे भाक्रा धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहेत त्यामुळे पंजाबधल्या अनेक जिल्ह्यांना सतर्कतेच्या इशारा दिला आहे

जम्मू आणि काश्मीरमध्येही तावीसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्यानं कठुआ आणि सांबा जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे उत्तर प्रदेशात मुख्य नद्यांलगतची अनेक गावं पूराच्या संकटात सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे तर अनेक धरणांचं पाणी सोडल्यामुळे बुंदेलखंडातल्या अनेक गावांमध्ये पूर आला आहे

दिल्लीत आज सकाळी झालेल्या पावसाने नागरीकांना हवेतील दमटपणापासून काही अंशी दिलासा मिळाला काल रात्रभर झालेल्या पावसाने मात्र शहराच्या काही भागात पाणी साचले होते हवामान खात्यानं हलक्या ते मध्यम स्वरुपांच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राजभवन इथल्या भूमिगत बंकर संग्रहालयाचं उद्घाटन झालं

या बंकरविषयी माहिती देण्यासाठी आभासी वास्तवतादर्शकतेचा वापर केला आहे संग्रहालयाच्या काही दालनांमध्ये राजभवनच्या इतिहासाची झलक दाखवली जाणार आहे हे संग्रहालय लवकरच सामान्य नागरिकांसाठीही खुलं केलं जाईल उत्तम शिक्षक घडवणं ही भारताची परंपरा आहे आणि गेली हजारो वर्षे भारतीय शिक्षक हा विक्षगुरु म्हणून ओळखला जातो असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी व्यक्त केलं आहे

नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्यूकेशन यासंस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे

पूर्वीच्या आघाडी सरकारचं फोन टॅपिंग प्रकरण तपासासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवले जाईल असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आज वार्ताहरांना सांगितलं काल नवी दिल्लीहून बंगळूरला आलेल्या येडियुरप्पा यांनी सांगितलं की काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे

अंतिम फेरीतले दोन एकेरी सामने भारतानं जिंकले मात्र दुहेरीत भारताचा पराभव झाला

जखमींमध्ये लहान मुलं आणि महिलांची संख्या जास्त आहे अशी माहिती अंतर्गत व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे अमेरिकेचं अफगाणिस्तानमध्ये तैनात असलेलं सैन्य माधारी बोलवण्यासंदर्भात दोन्ही देशांमधल्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यावर आल्या असताना हा हल्ला झाला अशी माहिती अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे तालिबान्यांनी मात्र या हल्ल्यात आपला कोणताही सहभाग नसल्याचं म्हटलं आहे

भारताच्या वतीनं मनदिप सिंग आणि गुरसाहेबजीत सिंग यांनी प्रत्येकी दोन तर गुरिंदर सिंग आणि एस व्ही सुनील यांनी प्रत्येकी एक गोल केला